त अमरावतीच्या डॉ पंजाबराव देशम्ख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित

विविध विदय्त कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी त्यांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत आज ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आमदार भाई जगताप यांच्यासमवेत फोर्ट येथील महाराष्ट्र राज्य विदयुत मंडळ सुत्राधारी कंपनीच्या कार्यालयात बैठक घेतली या बैठकीत डॉ राऊत यांनी सर्व संघटनांच्या प्रतिनिधींच्या सुचना आणि समस्या ऐकन घेतल्या या सर्व सुचनांवर सकारात्मक विचार करण्यात येईल असे आश्वासन डॉ राऊत यांनी यावेळी दिले कोरोनामुळे महावितरणच्या महसुलात मोठया प्रमाणात घट झाली आहे कोरोना काळात वीज कर्मचारी कोरोना योदधे बनून वीज प्रवठा करण्यासाठी अहोरात्र झटत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे अशा शब्दांत वीज कर्मचाऱ्यांचे डॉ राऊत यांनी कौतुक केले तसेच सर्व वीज कर्मचारी संघटनांनी या बैठकीत जे मुददे मांडले त्याचा सर्व समावेष विचार करुन अडचणी सोडवण्याची ग्वाही डॉ राऊत यांनी यावेळी दिली मागासवर्गीयांचा आरक्षणाचा अन्शेष बदली धोरण मयत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर नोकरी फ्रांचाईझी धोरण कंत्राटी कामगार पदोन्नती वीज कायदा सुधारणा वीज चोरी रोखण्यासाठी भरारी पथकांची संख्या वाढवणे निवृत्तीधारकांचा प्रश्न सोडवणे इत्यादी विषयांवर विविध कामगार संघटनेच्या वतीने चर्चा आणि मागणी करण्यात आली यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन डॉ राऊत यांनी यावेळी दिले देशातील प्रमुख महामार्गावर प्रवास करण्यासाठी पथकरात सवलत मिळण्यासाठी सरकारनं फास्टटॅग पदधत आवश्यक असल्याच केंद्रीय परिवहन मंत्रालयाने म्हटलं आहे आता हा पथकर डिजिटल पदधतीनं करण्यासाठी सोय झाल्यान राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास सुखकर होणार आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीच्या ेमन की बात े या कार्यक्रम मालिकेतून देशवासियांशी संवाद साधणार आहेत सकाळी अकरा वाजता आकाशवाणी आणि दुरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे याकार्यक्रम मालिकेच्या द्सऱ्या टप्प्यातला हा पंधरावा भाग असेल मास्क न वापरणाऱ्या बेजबाबदार लोकांमूळे कोविडचा संसर्ग वाढला असल्याचा दावा भारतीय आय्र्विज्ञान संशोधन संस्था अर्थात आय सी एम आर नं केला आहे

सी एम आर चे महासंचालक बलराम भार्गव यांनी वार्ताहरांना काल ही माहीती दिली कोरोनाचा प्रादुर्भाव केवळ तरुण किंवा वृद्धांमार्फतच नव्हे तर मास्क न वापरणाऱ्या तसंच शारीरिक अंतर नं राखणाऱ्या बेजबाबदार लोकांमुळे होत असल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितलं सेरो सर्वेक्षण चाचणीचा द्सरा टप्पा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होणार असल्याचं त्यांनी सांगितलं

तुकाराम मुंढे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई इथे सदस्य सचिव म्हणून पदभार स्वीकारतील त्यांच्या जागी भारतीय प्रशासकीय सेवेचे अधिकारी राधाकृष्णन बी यांची निय्क्ती झाली आहे दरम्यान आय्क्तांनी लोकप्रतिनीधीशी समन्वय साधून काम करायला हवे होते आम्ही त्यांच्या बदलीची मागणी केली नव्हती त्यांच्या बदलीच्या आदेशा संदर्भात राज्य सरकारच भूमिका स्पष्ट करु शकते असे मत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केले

परवा सायंकाळी महाड येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली

इमारतीचा बिल्डर फरार असला तरी पोलिसांनी चौकशी स्रू केली आहे या प्रकरणी पाच जणांच्या विरोधात ग्न्हा दाखल झालेला आहे बेरोजगार आणि उद्योजक याच्यामधील दुवा तयार करण्यासाठी महाजॉब्स पोर्टलच्या निर्मितीनंतर ऑनलाईन मेळाव्यातून रोजगार निर्मितीवर शासनाकडून भर देण्यात येत आहे

यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत निरनिराळ्या प्रकारच्या कौशल्यसंचात मन्ष्यबळाची मागणी आणि प्रवठा यांच्यातील दरी कमी करणे यासाठी महाजॉब्स पोर्टल शासनाने उपलब्ध करून दिले असून त्यामुळे उद्योगांना अखंडपणे कार्य करण्यास मन्ष्यबळ मिळणेही शक्य होणार आहे महाजॉब्सम्ळे महाराष्ट्रातील उद्योगांना योग्य स्थानिक कामगार मिळण्यासाठी क्शल अर्ध क्शल तसंच अक्शल मन्ष्यबळासाठी कायमस्वरूपी यंत्रणा निर्माण झाली आहे याचबरोबर जिल्हा स्तरावर कंपन्यांची मागणी लक्षात घेऊन जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत ऑनलाइन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत असे त्या म्हणाल्या आँक्सफर्ड विदयापीठ आणि सिरम इस्निट्युट यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या कोशिल्ड या लसीची मानवी चाचणी आरती हाँस्पिटलमध्ये करण्यात आली पहिल्या पाच नागरिकांना ही लस देण्याआधी त्याच्यातील अँटीबाँडीची चाचणी करण्यात आली तसंच त्याच्या इतर चाचण्या घेतल्यानंतर त्यांना ही लस देण्यात आली ही चाचणी भारतीय वैदयकिय संशोधन परिषदेच्या अंतर्गत करण्यात येत आहे या लसीचे मानवावर होणारे विविध परिणामाची माहिती वेळोवेळी घेतली जाणार आहे यावेळी साधारणपणे दोन डोस दिले जाणार असून यातून जो काही निष्कर्ष येईल तो केंद्र सरकारला कळवला जाणार आहे पूर्ण चाचणी होऊन बाजारात लस येण्यासाठी किमान पाच महिने लागणार आहेत

कोरोनामुळे अर्थव्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचे पूर्ण मूल्यमापन करणं अवघड असलं तरी एप्रिल आणि मे महिन्यात आर्थिक व्यवहार कमी झाल्यानं ही घट दिसून येत असून नंतरच्या काळात त्यात भरपाई होऊ शकते असंही रिझर्व बँकेनं म्हटलं आहे अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील मेळघाटात ब्रिटिश कालीन दापका धुळघाट रेल्वे तसचं वान आणि तलही रेल्वे या मार्गाने जाणाऱ्या सिंगल लाईनचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर होत आहे हा मार्ग मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून नेण्यास परवानगी नाकारून तो मेळघाटाबाहेरून नेण्याविषयी चर्चा स्रू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे अमरावती विद्यापीठा पाठोपाठ आता डॉ पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग येईल असे प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी आज केले अमरावती येथील डॉ

या प्रयोगशाळेम्ळे जास्तीत जास्त टेस्ट्स करता येतील चाचणी अहवाल लवकर प्राप्त झाल्याने रुग्णावर त्वरित उपचार करता येतील आणि कोरोना नियंत्रण उपाययोजनांना गती येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला